काही ठळक बातम्या

महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त

देण्याची योजना स्रूर केली जाणार

अष्टपैलू क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं कसोटी क्रिकेट पदार्पणातच शतक झळ्कावलं

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्ररस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात हे प्ररस्कार प्रदान करण्यात आले

नागरिकांच्या सर्वाधिक सहभागासाठी उत्तर प्रदेशला सन्मानित करण्यात आलं त्यानंतर अनिवासी भारतीय केंद्रात पेयजल आणि स्वच्छता मंत्री श्रीमती उमा भारती यांच्या हस्ते क्षेत्रीय स्तरावर पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेतर्फे हे सर्वेक्षण कठन घेण्यात आलं

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं साधन असून भारतासारख्या देशात महिला सक्षमीकरणाचा तो पाया असल्याचं उपराष्ट्रपती श्री

व्यंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे

लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना त्यांचा आवाज व्यक्त करता आला पाहिजे महिलांना सक्षम करणं म्हणजे संपूर्ण मानवजातीला स् सक्षम स्करणं असल्याचं उपराष्ट्रपर्तींनी सांगितलं सामाजिक आर्थिक राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर महिला सक्षमीकरणाची गरज व्यक्त कठन उपराष्ट्रपतींनी समानता आणि समान हक्कांचा आग्रह धरला देशातील लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी महिलांचा राजकीय सहभाग वाढण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली मातृभाषा पालक मूळ स्थान मातृभूमी आणि गुरु या पाच गोष्टी विद्यार्थ्यांनी कधीही विसरु नयेत असा सल्ला उपराष्ट्रपर्तींनी दिला

नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या गटात एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या आठ गिर्यारोहकांचा समावेश आहे एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बचेंद्री पाल या गटाचं नेतृत्व करत आहे केंद्र सरकारच्या नमामी गंगे अभियानावरुन प्रेरणा घेऊन आखलेल्या या मोहिमेचं नांव मिशन गंगे ठेवण्यात आलं आहे हा गट महिनाभर नदीतून हरिद्वार ते पाटणा असा प्रवास करणार आहे बिजनौर नरोडा फठुकाबाद कानपूर अलाहाबाद वाराणसी आणि बकसार या नऊ शहरांमध्ये गटाचा मुक्काम असेल या ठिकाणी गंगा स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येईल आणि स्वच्छता उपक्रम हाती घेतले जातील या मोहिमेसाठी पंतप्रधानांनी गटाचं कौत्रक केलं गंगेच्या स्वच्छतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबत विशेष करुन जनजागृती करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या गटाला केलं केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात घोषित केल्यानंतर महाराष्ट्रानंही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच ठुपयांची कपात केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री श्री

यामुळं राज्यातील पेट्रोल लिटरमागं पाच ठुपयांनी स्वस्त झाले असून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमर्तीचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे देशांतर्गत याचा प्रतिकूल परिणाम होऊन जनतेला त्याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागं प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांनी केली तसंच राज्यांनीही आपला वाटा म्हणून इंधनावरील मूल्यवर्धित करामध्ये अडीच रुपयांची कपात करावी असं आवाहनही श्री

या आवाहनाला तातडीनं प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केली आहे याम्रळं राज्यात लिटरमागं पेट्रोल एकूण पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह श्री जेटली यांचे म्रख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं सरकारी तेल कंपन्यांना दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी परदेशातून कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे रिजर्व्ह बँकेनं आपलं धोरण शिथील करत सरकारी तेल कंपन्यांना दहा अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यत कर्जाची परवानगी दिली आतापर्यंत भारतीय तेलकंपन्यांना दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी परदेशातून कर्ज घ्यायला परवानगी नव्हती मात्र आता रिझर्व्ह बँकेनं तीन ते पाच वर्ष म्रदतीसाठी किमान कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे

आंतरराष्ट्रीय व्यायालयाच्या संकेतस्थळावर आणि संयुक्त राष्ट्राच्या ऑनलाईन दूरचित्रवाहिनीवरुन या सुनावणीचं इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमधून थेट प्रसारण केलं जाईल असं संयुक्त राष्ट्राच्या न्याय विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे येत्या दहा तारखेपासून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली जाणार असून याचा लाभ तीन लाख युवकांना होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास मंत्र्यांच्या परिषदेत ते काल बोलत होते या योजनेअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणांच्या दुरूस्तीचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार असून यामुळं गावामध्येच रोजगार निर्मिती होईल असं श्री पाटील यांनी सांगितलं राज्यात सहा कौशल्य आधारित विद्यापीठं उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून राज्य सरकार लवकरच युवा सशक्तीकरण योजना सुरू करणार असल्याचंही श्री पाटील यांनी सांगितलं

त्यानुसार हॉटेल उपाहारगृह आणि व्यापाऱ्यांना आता कर परतावा लवकर मिळेल सर्व प्रकारच्या सरकारी कंत्राटांची देयकं च्रुकती करताना दोन टक्के टी डी एस

कितीही उद्योग असले तरी एकच जी एस टी क्रमांक देण्याचा नियम बदलला असून आता व्यापाऱ्याला वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळे जी एस टी क्रमांक घेता येतील हे बदल एक ऑक्टोबरपासून लागू असतील असं अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या द्र्बल घटकातील असतात त्यांना चांगल्यात चांगल्या सोयी देऊन त्यांच्यातील ब्रद्धिमत्तेला वाव देण्याचं कार्य नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे सुरू आहे चांगल्या सेवा देण्यासाठी म न

कटिबद्ध असून त्यांच्या निरंतर शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नरत राहू असं प्रतिपादन म न

शिक्षण समितीचे सभापती प्रा दिलीप दिवे यांनी केलं नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना स्वेटर वितरण करण्याचा प्रारंभ करण्यात आला विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते म्रंबईचा अष्टपैलू क्रिकेटपट्र प्रथ्वी शॉ यानं कसोटी क्रिकेट पदार्पणातच शतक झळकावलं आहे भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून ग्रजरातमधल्या राजकोट इथं सुरुवात झाली कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

अशी कामगिरी करणारा तो जगातला सर्वात कमी वयाचा चौथा तर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे

वेस्ट इंडीजच्या या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसह पाच एक दिवसीय किक्रेट सामने तसंच तीन झटपट सामने खेळले जाणार आहेत महात्मा गांधींच्या विचारानुसार खरा भारत गावात वसतो भारताला समृद्ध करायचं असेल तर गाव स्वयंपूर्ण केलं पाहिजे गांधींच्या जयंतीदिनी महिलांच्या हळद उद्योगाची सुरुवात झाली गांधीजींना यापेक्षा चांगली आदरांजली होऊ शकणार नाही असं प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा इथं केलं समुद्रपूर तालुक्यातील वायगाव या गावात हरिद्रा संजीवनी वायगाव हळद कंपनीचा शुभारंभ श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला जिल्हा नियोजन समिती आमदार निधी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे यावेळी उपास्थितांना संबोधित करताना ते बोलत होते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे महाराष्ट्र सरकार द्वारा स्थापित भाषा विद्यापीठ आहे

संस्कृत संस्कृती आणि प्राचीन ग्रुठकुल शिक्षण परंपरेचं रक्षण या तीन उद्देशानं विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक संस्कृत शिक्षणाची स्थिती विकास आणि उपाय या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे ही कार्यशाळा येत्या सहा ऑक्टोबर रोजी नागपूर इथं होणार आहे

बुलडाणा जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा मोसंबी केळी द्राक्ष आंबा पेरू डाळींब आणि लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे योजनेतंर्गत फळपिक निहाय विमा संरक्षण रक्कम सरकारनं मंजूर केलेली आहे